आज दुपारी नाशिक शहरात पाथर्डी फाटा इथून यात्रेचा बाईक रॅलीनं प्रारंभ होत आहे

सभेच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे सुरक्षेच्या कारणावरून ड्रोन आणि तत्सम हवाई साधनांना बंदी घातली आहे

दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत फेरविचार करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाली तेव्हा कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली नाणारवासीयांनी रिफायनरी समर्थनाचे फलक घेऊन मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं राष्ट्रवादी काँप्रेसने आगामी निवडणुकीत तरूणांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली असल्याचं पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं ते आज बीड इथं कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते ते म्हणाले की सच्चा कार्यकर्ता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यामुळे आता तरूणांना या निवडणुकीत संधी दिली आहे बीड परळीमाजलगाव केज आणि गेवराई मतदारसंघातल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केली

या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजुरी दिली

अलमट्टी धरणाची उंची कमी करून त्यातल्या पाणीसाठ्याबाबत निर्बंध घालण्याची मागणी होत आहे यासंदर्भात उद्या मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी आणि तज्ञांची बैठक होणार आहे कर्नाटकातल्या अलमट्टी धरणाचं बांधकाम त्याची उंची वाढवण्याचा प्रस्ताव याबाबत कर्नाटकानं महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशाशी समन्वय केलेला नाही कोयना वारणासह इतर धरणातून विसर्ग होतो त्यामुळे अलमट्टी धरण लगेच भरतं त्यामुळे सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातल्या काही भागात वारंवार महापुराचं संकट उभं राहतं मुंबईत उद्या होणाऱ्या तज्ञांच्या बैठकीत अलमट्टी धरणातल्या पाण्याची साठवण विसर्ग आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न याबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे बीड लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अनेक गावांना मांजरा धरणातून होणारा पाणी पुरवठा येत्या एक ऑक्टोबर पासून बंद केला जाणार आहे मांजरा धरणावर नियंत्रण ठेवणारे लातूरचे जिल्हाधिकारी जी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

नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन गिरणा पाटबंधारे विभागानं केलं आहे राज्य पोलिस दलात विविध वाहतूक शाखांसाठी सुमारे दोन हजार एकशे चव्वेचाळीस पदनिर्मितीला शासकीय मान्यता देण्यात आली असून या पदांची भरती लवकरच केली जाणार आहे

जून जूलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत देशासह राज्य आणि मुंबईला झोडपून काढणारा पाऊस आता परतीच्या प्रवासादरम्यानही रौद्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे उद्यापासून उत्तर भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होत असून मुंबई ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागानं दिला आहे रायगड आणि पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल